त्यामुळे आता आज चौथ्या दिवशीही संप आणि त्यामुळे मुंबईकरांचे हालही सुरूच आहेत कर्मचारी संघटनांच्या मागण्यांबाबत काल रात्री उशिरापर्यंत शिवसेना अध्यक्ष उद्घव ठाकरे बेस्ट प्रशासन महापालिका आयुक्त आणि महापौर महाडेश्वर यांची प्रदीर्घ चर्चा झाली मात्र या बैठकीत कोणताही समाधानकारक तोडगा निघाला बेस्टचा अर्थसंकल्प मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करायला आयुक्रांनी स्पष्ट नकार दिला आहे तसंच बेस्टमधल्या कनिष्ठ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांना वरची श्रेणी लागू करण्यासाठी आणि बोनसची रक्कम देण्यासाठी पैसेच नसल्याचं कारण आयुक्त अजोय मेहता आणि बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांनी दिलं आहे असं कामगार नेते शशांक राव यांनी सांगितलं मात्र आज बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा महत्वाचा मेळावा घेतला जाणार असून त्यामध्ये बेस्ट संयुक्त कृती समितीच्या संपाची आणि बेस्ट प्रशासन पालिका आयुक्त यांच्याशी झालेल्या चर्चेबाबत सर्व माहिती कर्मचाऱ्यांसमोर ठेवली जाईल आता कर्मचारी संघटनाच संपाबाबतची पुढची दिशा ठरवतीलअसं राव यांनी सांगितलं मुंबई उच्च न्यायालयात याप्रकरणी सुनावणी सुरु आहे यवतमाळ क्रि आजपासून ब्याण्णवावं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू होतं आहे तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनाचं उद्घाटन आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची पत्नी वैशाली येडे यांच्या हस्ते होणार आहे साहित्य महामंडळाच्या उपाध्यक्ष विद्या देवधर यांनी काल यवतमाळ क्षे वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली यवतमाळच्या समता मैदानात हे संमेलन होत असून या परिसराला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य नगरी मुख्य व्यासपीठाला भाऊसाहेब पाठणकर यांचं नाव देण्यात आलं आहे सकाळी ग्रंथदिंडी काढण्यात आली यावेळी नियोजित संमेलनाध्यक्ष अरुणा ठेरे आणि मावळते अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्यासह अनेक साहित्यिक तसंच पदाधिकरी उपस्थित होते गोवा आणि महाराष्ट्र विभागातल्या पुण्याच्या प्रादेशिक आऊटरीच ब्युरोच्या वतीनं महास्वच्छता अभियान सुरु केलं आहे स्वच्छ भारताचा संदेश एक कोटी जनतेपर्यंत पोहोचवणं हा यामागचा उद्देश आहे राज्य शासनाच्या शिक्षण विभागाच्या सहयोगानं हे अभियान राबवण्यात आलं आहे रिजनल आऊटरीचं ब्युरोचं संचालक संतोष अजमेरा यांनी काल पुणे धिं पत्रकार परिषदेत या अभियानाची माहिती दिली

आज स्वच्छ भारत या संकल्पनेवर आधारित चित्रकला स्पर्धा आयोजीत करण्यात आली आहे त्यांनतंर विविध रॅलीमधे सहभागी होऊन विदयार्थी नागरिकांपर्यंत स्वच्छतेचा संदेश पोहचवतील मुंबई विद्यापीठाचा वार्षिक समारंभ आज विद्यापीठाचे कुलपती राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी राज्यपालांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना पदवी आणि प्रमाणपत्रं प्रदान करण्यात आली प्रख्यात नोबेल परितोषिक विजेते सर रिचर्ड जॉन रॉबर्टस या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते मराठी विज्ञान परिषद आणि डियन एज्यूकेशन सोसायटी यांच्यावतीनं आज मुंबईत राजा शिवाजी विद्यालय संकुलात विज्ञान मेळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे या मेळ्यात विद्यार्थ्यांना स्वतः प्रयोग करण्याची संधी देणारं खुलं प्रदर्शन वि शेष प्रयोग तसंच विज्ञान विषयक पुस्तकांचं प्रदर्शन आणि विक्री अशा दालनांचा समावेश आहे विद्यार्थी आज आणि उद्या या मेळ्यामध्ये सहभागी होऊ शकतील हा विज्ञान मेळा सर्वांसाठी विनामुल्य आहे

रमाई आवास योजनेअंतर्गत घरकूलाचं उदिष्ट पूर्ण न करणाऱ्या नगर पालिकांच्या मुख्याधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा श्रीारा लातूरचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी दिला आहे ते काल लातूर ध्वें सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांच्या आढावा बैठकीत बोलत होते चांद्रयान दोन या भारताच्या दुसऱ्या चांद्रमोहीमेच्या यानाचं प्रक्षेपण या वर्षी एप्रिलच्या मध्यापर्यंत करण्याची घोषणा ओ अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे अध्यक्ष के सिवन यांनी केली आहे ते आज बंगळूरु श्व वार्ताहर परिषदेत बोलत होते राज्यात सर्वात कमी किमान तापमान अहमदनगर क्रि सात पूर्णांक सेल्सिअस विकं नोंदवलं गेलं

असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे या काळात उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानात वाढ होईल असं वेधशाळेन म्हटलं आहे